आज द्पारनंतर हे विशेष विमान पाठवण्यात येणार असून या भारतीयांना उद्यापर्यंत परत आणण्यात येणार आहे कोरोना विषाणूची पाच नवी प्रकरणं समोर आली असून यामध्ये आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे

बांग्लादेशची रेल्वे आणि बस सेवा खंडीत केली असल्याची माहिती ग्रहविभागाचे अतिरिक्त सचिव अनिल मलीक यांनी दिली आहे तसंच भारत नेपाळ सीमेवर फक्त चार तपास नाके कार्यरत राहतील असंही मलीक यावेळी म्हणाले

यासह देशात या आजारामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या आता तीन हजार एकशे एकोण नव्वद झाली आहे

या महिलेला सात मार्च रोजी दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या महिलेच्या कुटुंबातील सदस्य इटली आणि स्वित्झर्लंडला जाऊन आले असल्यानं हा संसर्ग झाला असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच ही महिला अगोदरच मध्मेह आणि उच्च रक्तदाबाची रुग्ण असल्याचंही या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलं आहे ही महिला ज्या नागरिकांच्या संपर्कात आली आहेत त्या सर्वांवर निगराणी ठेवण्यात येत असून या रुग्णांसाठी तयार करण्यात विशेष स्वतंत्र वार्डात त्यांना ठेवण्यात आलं असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत येस बँकेच्या प्नर्गठनाबाबतच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली

तसंच मंत्रीमंडळाच्या अर्थविषयक व्यवहार समितीनं निर्यात करण्यात येत असलेल्या मालावरील कर परताव्यासाठीच्या योजनेला देखील मंजुरी दिली आहे उत्पादन निर्मिती आणि निर्यात मालाच्या वाहतुकीवर केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थाकडून लावण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या करांचा निर्यातदारांना परतावा देण्यासाठी कोणताही मार्ग नाही या विविध करांचा हा परतावा मिळाल्यास निर्यातदारांना याचा मोठा फायदा होऊन निर्यातवृद्धीस मोठी चालना मिळेल असं वाणिज्य मंत्री पिय्ष गोयल यांनी म्हटलं आहे

केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात प्रति लिटरमागे तीन रुपयांची वाढ केली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्यामुळे ही वाढ करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक स्थगित करण्यात आली असल्याची माहिती संघाचे महासचिव सुरेश जोशी यांनी दिली आहे

कोरोनापासून बचावासाठी लस आणि औषधं तयार करण्याच्या दृष्टीनं हे संशोधन म्हणजे महत्वाचं पाऊल असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी सांगितलं

त्या महिलेला काल साताऱ्याला पाठवण्यात आलं ही महिला महिनाभरापूर्वी चीनच्या वुहान प्रांतातून भारतात परतली होती या महिलेला तपासणी आणि उपचारानंतर घरी पाठवलं असलं तरी तिला इतरांच्या संपर्कात येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे